आज रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून नोव्हा सार आणि एस वन फोर या दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन हे यान अवकाशात झेपावेल काल दूपारी एक वाजून आठ मिनिटांपासून या प्रक्षेपणाची उलटमोजणी सुरु झाली आहे या उपग्रहांमार्फत वन क्षेत्राचं आकलन जमिनीचा वापर आणि हिम क्षेत्र तसंच आपत्तीची देखरेख केली जाणार आहे

आगामी निवडणुका ऑल इंडिया मजलिस इ इत्तेहादूल मुस्लिमीन एमआयएम पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाच्या वंचित बहजन आघाडीसोबत यूती करून लढवणार आहे यासंबंधी प्राथमिक निर्णय झाला असल्याची माहिती औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असद्दीन ओवेसी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद इथं सिद्वार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे मराठवाङ्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाङ्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्याच्या इस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार आहे पोलंडमध्ये ग्लीवाईस इथं सुरु असलेल्या सायलेशियन खुल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या एम

मेरी कोमने अड्डेचाळीस किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं

युवा गटात ज्योती गुलियाने एक्कावन्न किलो वजनी गटात पोलंडच्या तातियाना प्लुटा हिला हरवून सुवर्णपदक जिंकलं तर वरिष्ठ गटातल्या सरीतादेवीला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं

भारताचा पहिला सामना येत्या मंगळवारी हॉंगकॉंगबरोबर तर पाकिस्तानबरोबर बुधवारी होणार आहे